चंद्राच्या पृष्ठभागच्या अधिक जवळ पोचण्यासाठी आवश्यक कक्षा त्यानं गाठली असल्याचं ओ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनही सांगितलं

राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा प्रारंभ करताना बोलत होते यावर्षी या योजनेकरता पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य शासनाच्या महाराष्ट्र आदर्श गाव भूषण पूरस्काराची काल घोषणा करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातल्या कोठोडा या गावाला पाव लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या गावाला तीन लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या सहाशे कोटी रुपयांच्या अवैध गोण खनिज उत्खननप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे काल यासंबधीच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती टी

नलावडे आणि न्यायमूर्ती के

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे यांच्या विरोधातला अविद्वास ठराव काल मंजूर झाला भारतीय जनता पक्षाच्या नऊ नगरसेवकांनी हा अविबास प्रस्ताव आणला होता

शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य मतदानाला गैरहजर राहिले नाशिक मुंबई आग्रा स्स्त्यावर वाडीव्हरे इथं काल झालेल्या अपघातात नाशिक इथल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या इनोव्हा मोटारीचे टायर फुट्र्न ती मालवाह् ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाला जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात मोठे चढउतार झाले